ही विमानं केवळ स्व संरक्षण आणि अतिरेक्यांच्या विरुद्ध वापरण्याची अट होती मसूद अझरला जागतिक पातळीवर दहशतवादी घोषित करावं अशी भारताची मागणी आहे पाकिस्तान हे दहशतवाद्यांचं केंद्र बनलं असून तेथूनच त्याचा प्रसार होत असल्याचं भारताला दाखवून द्यायचं आहे

पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केलाही होता

पळ काढताना पाकने केलेल्या क्षेपणास्व हल्ल्याचा नेम चुकून ती जम्मू काश्मिरच्या पूर्व भागात राजौरीच्या आसपास अंशतः कोसळली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांना भेट देणार आहेत यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात येणार आहे बंगळुरु येथील प्राप्तिकर अप्तितेट ट्रिब्युनल टर्मिनल तसंच ईएसआयसी हॉस्पिटल आणि वैद्यकीय महाविद्यालय त्यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात येणार आहे हुंबळी इथला केआयएमएसचा सुपर स्पेशालिटी ब्लॉकही ते राष्ट्रार्पण करतील कुलबुर्गी इथल्या आयुष्मान भारताच्या लाभार्थ्यांशी ते संवाद साधणार आहेत तामिळनाडूमधे कांचीपुरम इथं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते रस्ते रेल्वेमार्ग आणि ऊर्जा क्षेत्रातल्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे पाच हजार कोटी रुपये खर्चाच्या पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा कोनशिला समारंभ त्यांच्या हस्ते होईल

इरोड करुर तिरुचिरापल्ली तसंच सालेम करुर दिडिगुल रेल्वेमार्गांचं विद्युतीकरण करण्यात आलं असून ते मार्गही प्रधानमंत्री राष्ट्राला अर्पण करतील युरोप आणि उत्तर अमेरिकेतल्या काही देशांमधे भारतीय कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं कृषी उत्पादनाचं पणन आणि वाहतुकीला अर्थसहाय्य देण्याची योजना सुरु केली आहे या योजनेअंतर्गत मालवाहतूक खर्चाच्या काही भागाची भरपाई सरकार देणार आहे त्याबरोबरच शेतमालाच्या विपणनासाठी अर्थसहाय्य देणार आहे वाणिज्य मंत्रालयाच्या निवेदनात ही माहिती दिली आहे वेळोवेळी निर्धारित केलेल्या कालावधीसाठी ही योजना लागू राहील सध्या एक मार्च ते पुढच्या वर्षीच्या मार्वपर्यंत ही योजना लागू राहील असं त्यात म्हटलं आहे

भारताच्या अर्थमंत्रालयाच्या अर्थ व्यवहार विभागाचे सहसचिव समीर खरे यांनी तर जागतिक बँकेचे कार्यवाहू संचालक हिशाम अब्दो यांनी या करारावर काल नवी दिल्ली इथं सह्या केल्या या कर्जामुळे शेती आणि बिगर शेती उत्पादन क्षेत्रात स्त्रीयांना आपला व्यापार वाढवण्यास मदत होईल या योजनेचा भर स्त्रीयांच्या मालकीच्या शेती आणि बिगर शेती उत्पादनात वाढ करणं त्यांना आर्थिक स्वावलंबी बनवणं तसंच स्वीयांसाठी रोजगार निर्मिती करणं यावर आहे असं जागतिक बँकेच्या निवेदनात म्हटलं आहे महसूल संकलन वाढवण्यासाठी करांचा दर कमी करणं तसंच कराचा पाया विस्तारावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं अर्थनंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं आहे

ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं महा मेट्रो या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे

सरकारी अनुदानित महाविद्यालयं तसंच अभिमत विद्यापिठांमधल्या पूर्णवेळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचा यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली विनाअनुदानित विद्यापीठं विधी विद्यापीठं आणि संलग्न महाविद्यालयं सरकारी महाविद्यालयं विज्ञान संस्था आणि अनुदान मंजूर झालेल्या विद्यापिठांमधल्या शिक्षक आणि समकक्ष पदांवरच्या कर्मचा यांना वेतनवाढ द्यायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली सुधारीत शैक्षणिक आईता आणि पात्रतेबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करायलाही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे भारतीय लष्कराच्या शॉर्ट सर्विस कमिशनं असलेल्या सर्वच्या सर्व शाखांमध्ये आता महिला अधिका यांची कायमस्वरुपी नेमणूक करण्यात येणार आहे लष्करी न्यायव्यवस्था आणि सेनादल शिक्षण या सध्याच्या दोन विभागांसह सिम्नल्स अभियंते लष्करी हवाई वाहतूक लष्करी हवाई संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स अँड मेक्तिकल इंजिनियर्स सेना सेवा कॉर्पस लष्करी आयुधनिर्माणि आणि गुप्तचर विभागांमधेही महिलांना कायमस्वरुपी कार्यबहाली देण्यात येईल अल्पमुदत सेवेतल्या महिलांना चार वर्षांच्या सेवेनंतर कायमस्वरुपी सेवेचा पर्याय देण्यात येईल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे यासंबंधीची घोषणा प्रधानमंत्र्यांनी आपल्या मागच्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात केली होती

या मालिकेत तिसरा सामना येत्या शुक्रवारी रांची इथं होणार आहे मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सुत्रधार हाफिज सईद ज्या संघटनेचा म्होरक्या आहे ती जमात उद दावा आणि तिची शाखा फलाह ए इन्सानियतचा पाकिस्ताननं बंदी घातलेल्या संघटनेंच्या यादीत समावेश केला आहे या दहशतवादी संघटना नुसत्याच निगरानीखाली असल्याचा आरोप काल भारतीय प्रसारमाध्यमांनी केला होता त्याच्या उत्तरादाखल पाकिस्ताननं ही घोषणा केली